मत्स्य व्यवसायाच्या वृद्धिसाठी करंजा बंदराचा विस्तार प्रजासत्ताक दिनी राष्टरध्वजाचा मान राखण्याचं आवाहन

या अभियानाच्या प्रकल्प मंजूरी मंडळाची पंधरावी बैठक काल नवी दिल्ली इथं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील दोन समूह विद्यापीठांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली

यामुळे कोकणातील तरुणांसाठी रोजगार निर्माण होईल असा विधास केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे ते काल रायगड जिल्ह्यातील उरण इथं करंजा मासेमार बंदराच्या विस्तारीकरणाच्या भूमिपूजन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आल करजाच्या धरतीवर अलिबागमध्ये नवीन जेटी मुंबई अलिबाग रो रो सेवा सुरु करणार अशा घोषणा गडकरी यांनी केल्या डिझेल महाग आहे त्यामुळे मासेमारांनी मिथेनॉलचा वापर करावा मिथेनॉलच्या उपलब्धतेसाठी मिथेनॉल उत्पादनाचा कारखाना अलिबागमध्ये काढण्यात येईल असंही ते म्हणाले मुंबईतील मत्स्यव्यवसायासाठी एकमेव ससून बंदर असून हे ससुन डॉक अत्यंत आधुनिक डॉक होणार आहेच पण ससुन डॉकला पर्याय म्हणून करंजा डॉकची निर्मिती केली जात आहे असं फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितलं

मतदान यंत्र पल केळकर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं आणि व्हीव्हीपर्ध प्रंत्रांबाबत सर्व संबंधितांची मत निवडणूक आयोग जाणून घेईल पण पुन्हा जून्या मतपत्रिकांची पद्धत आता स्वीकारली जाणार नाही असं मुख्य निवडणूक आयुक्त सूनील अरोरा यांनी काल स्पष्ट केलं निवडणुका सुलभ आणि समावेशक करण्याबाबतच्या एका परिषदेत ते दिल्ली इथं बोलत होते मतदान यंत्रांबाबत सध्या निर्माण झालेला वाद दुदैंवी आहे असं मत अरोरा यांनी यावेळी व्यक्त केलं स्वीप उपक्रमामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला सीबीआय पुल केळकर सीबीआयचे हंगामी संचालक म्हणून एम नागेश्वर राव यांच्या करण्यात आलेल्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी करण्याचे सरन्यायाधिश गोगोई यांच्या पाठोपाठ न्यायमुर्ती सिकरी यांनीही टाळलं आहे नव्या संचालकांच्या निवड प्रक्रियेशी संबंधित असल्यानं गोगोई यांनी ही सुनावणी करायचं टाळलं होतं ज्या समितीनं पदच्युत संचालक आलोक वर्मा यांना हटवल त्या समितीशी संबंध होता म्हणून सिकरी यांनी काल ही सुनावणी टाळली आता नव्या खंडपीठासमोर सुनावणी होईल साखर सोमणी केळकर राज्यातील काही साखर कारखान्यांनी आपल्याजवळील साखर हमी भावापेक्षा कमी किंमतीने विकल्याच्या तक्रारी आल्यानंतर त्याबद्दलची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

त्याबाबतचा हा वृत्तांत व्हॉईस कास्ट प्ण्यातील सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीअरिंग कॉलेजचा विद्यार्थी दर्पेश डिंगर प्रजासत्ताकदिन संचलनात एनएसएस पथकाचं नेतृत्व करणार आहे

दर्पेश मूळ नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील तोकडे गावचा रहिवासी आहे आवाज शिस्त नियमितता आणि मेहनतीच्या जोरावर राजपथावरील पथसंचलनात एनएसएस पथकाच्या नेतृत्वाचा मान त्याने पटकवला आहे

त्यानिमित्तविविध कार्यक्रम होतील तिरंगा राष्ट्रध्वज अभिमानानं मिरवला जाईल जरूर मिरवा पण या राष्ट्रध्वजाचा मान राखणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे याचं भान ठेवा व्हॉईस कास्ट प्रजासत्ताकदिनाचे कार्यक्रम पार पडल्यान फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसंच प्लस्टिक चे राष्ट्रध्वज मैदानात रस्त्यावर इतस्तत पडलेले दिसतात पायदळी तुडवले जातात

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेत त्याच्या उचित वापराबाबत तरतूद केलेलीआहे प्लस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर तर बंदीच आहे कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो पण खराब झालेले माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यामध्ये व्यवस्थित बाधून शिवून बद करावे सुर्यास्तानंतर आणि सुर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नष्ट करावेत हे करतांना उपस्थित सर्वांनी उभं रहावं आणि ते पूर्णपणे जळून नष्ट होईपर्यंत ती जागासोडू नये असं ध्वज संहिता सांगते ध्वज संहितेचं पालन करा आपण सार्वभौम प्रजासत्ताकाचै सुजाण नागरिक आहोत हे सिद्धकरा

केळकर ब्रिटिश राजवटीपासून पाश्वात्य संगिताच्या धुनवरच कदमताल धरणार्या भारतीय लष्करासाठी नागपुरच्या डॉक्टर तनुजा नाफडे यांनी जगातील पहिली शास्त्रीय संगीतावर आधारित मार्शल धून तयार केली आहे या आगळ्यावेगळ्या प्रयत्नाबद्दल माहीती देताहेत डॉक्टर नाफडे

या योजनेला स्थानिकांचा विरोध आहे सुरू झालेलं काम नियमबाह्य आहे आधी आमच्या मतदारसंघात सर्व गावांसाठी पाणी आरक्षित करा आणि उरलं तर मराठवाड्यात न्या अशी मागणी करीत स्थानिकांनी काल काम बंद पाडलं हजारे पीटीआय केळकर लोकपाल आणि लोकायुक्तकायद्याच्या अंमलबजावणीसाठी आंदोलनासोबतच प्रत्येक राज्यात जनहित याचिका दाखल करून तिथे लोकायुक्त नियुक्त करण्याची मागणी करावी अशा सुचना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केल्या आहेत

त्याचं नियोजन करण्यासाठी देशभरातील कार्यकर्त्यांची काल राळेगणसिद्धी इथे बैठक झाली यावेळी विविध राज्यांतून सुमारे साडेचारशे प्रतिनिधी उपस्थित होते